महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्यानं योजनांमध्ये पारदर्शकता येईल असं ते म्हणाले महाडीबीटी पोर्टल आणि महाभूलेख संकेतस्थळाची जोडणी करण्याचं काम प्रगतिपथावर असून ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत सातबारा आणि आठ अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं

महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं काल मुंबईत बाहेरच्या देशातून आलेल्या घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला त्यांनंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते नागरिक्तव सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला आपण समर्थन देत असून या कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चांना प्रत्यूत्तर म्हणून हा भव्य मोर्चा काढण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशात अनियंत्रितपणे होत असलेल्या घुसखोरीवर नियंत्रण आणले पाहिजे असं ते म्हणाले पिढ्यांपिढ्या भारतात राहणाऱ्या मुसलमान किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांबाबत आपलं काहीही म्हणणं नसून ते भारताचेच नागरीक असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं

ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे या बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स रे डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी फुफ्फुसाची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणं आहेत

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन केलं आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल औरंगाबाद इथं बैठक झाली त्यांनतर ते वार्ताहरांशी बोलत होते शासनानं तुरीला प्रती क्विंटल पाच हजार आठशे रूपये हमीभाव जाहीर केला मात्र प्रत्यक्षात चार हजार तिनशे रूपये भाव मिळत असल्याचं ते म्हणाले राज्य शासनाच्या कर्जमाफीचा दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करून एकरी पंचवीस हजार रूपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता केंद्रानं मदत दिली तरच ही मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचं शेट्टी म्हणाले

दबईमार्गे पाकिस्तानमधून हे चलन भारतात आणलं जात होतं असं गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितलं यापूर्वी अशाच प्रकारे भारतात बनावट चलन आणल्या गेलं होतं का याची माहिती पोलिस घेत असल्याचं रस्तोगी यांनी सांगितलं

नांदेड इथं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानसह रूपवेध ग्रंथालयानं आयोजित केलेल्या भारतीय भाषांची विविधताया विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते

सेलू इथं केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या आरतीनं दिंडीला सुरुवात झाली आणि पाथरीच्या साईबाबा मंदिरातल्या आरतीनं समारोप झाला आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह इतर राजकीय नेते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते

याप्रसंगी ज्येष्ठ सिने निर्मात्या दिग्दर्शक पटकथाकार सुमित्रा भावे यांना पद्मपाणि जीवनगौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते हा प्रस्कार देण्यात आला महोत्सवात मदाथी अॅन अनफेअरी टेल हा तामिळ चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला या चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिकासह एक लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं तर अॅडल्ट्स इन दी रूमला प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं

हजारो लातूरकरांनी यात सहभागी होत गुणवत्तेवर अन्याय होऊ नये या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला औरंगाबाद जालनासह अन्य शहरातही रन फॉर मेरीटला चांगला प्रतिसाद मिळाला

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पॉलिसीचं वितरण करण्यात आलं जिल्ह्यातल्या जवळपास एक हजार पत्रकारांना हे विमा संरक्षण मिळाल्याचं शिवसेनेचे शहर सह प्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितलं

पिकं वाचवण्यासाठी औषधी निरूपयोगी ठरत असून अळी आणी किटक याची प्रतिकार क्षमता वाढत असल्यानं फवारणी करूनही रोगांचा प्रादर्भाव कायम राहत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शिवसेना शेतकरी मदत केंद्रामार्फत शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळवून देणं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतल्या अडचणी सोडवणं शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत करणं आदी कामं केली जाणार असल्याचं नेरुरकर यांनी सांगितलं

प्रारंभी नाणेफेक जिंकत बांग्लदेशनं भारताला फलंदाजीस पाचारण केलं

त्यानंतर फलंदाजी करताना बांग्लादेशनं हे आव्हान सहज पार केलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीग्रह इथं संत रोहिदास यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार आर

कोलगणे यांनी संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं परभणी महानगरपालिकेतही संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली

मुदखेड इथं नगरपरिषदेनं विकसीत केलेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं